मराठा बारक्षण मराठा आरक्षणासाठी काल काही मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अखेर हिंसक बळण लागलंच पुणे बौरंगाबाद नविड नाशिक इथे दगडफेक मोडतोड जाळपोळीच्या घटना घडल्या हिंसक आंदोलकांना पांववण्यासाठी पोलिसांना पुणे आणि औरंगाबाद इथे लाठिमार करावा लागला पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातही आंदोलकांनी मोडतोड केली बौरंगाबादमध्वे दंगेखोरांना पांगवण्यासाठी बश्रूध्राचाही वापर करावा लागला राज्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको केलं रस्त्यात झाडं तोडून टाकली टायर पेटवून दिले गेल्या काही दिवसांतल्या हिंसक घटनांच्या अनुभवामुळे बहुतांश जिल्ह्यात वाजारपेठा उघडल्याच नाहीत

टी बसही रस्त्यावर आल्या नाहीत रिबा टॅक्सी सेवाही बंदच होत्या सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता काही ठिकाणी प्रामुख्यानं मराठवाब्यात रेलरोको करण्यात आलं शाळा महाविद्यालयांना तर सुटीच देण्यात आली होती राज्यातल्या बह्टतांश प्रमुख शहरांत आंदोलकांनी पदयात्रा मोटारसायकल फेऱ्या काढल्या घरणं ठिय्या आंदोलनंही करण्यात आली नांदेडमध्ये रस्त्यावर भजन भोजन असे उपक्रमही झाले मुंबई ठाणे नवी मुंबई नाशिकमधल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी मात्र सदुरीचं धोरण स्वीकारत बंद पुकारण्याचं नाकारलं त्यामुळे या शहरांमधले व्यवहार सुरळीत होते दरम्यान मराठा आरखण आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यालयात एक बाचिका दाखल करण्यात आली असून हिंसक आंदोलनाला चाप लावावा आणि सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान केल्याप्रकरणी भरपाई वसूल करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे मेजर कौस्तुम राणे जम्मू कारिमरमधील गुरेम भागात घुसखोरीचा प्रयव करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखताना गेल्या मंगळवारी वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ राणें यांच्या पार्यिंव देहावर काल लष्करी इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले प्रकाश राणे यांनी आपल्या या वीरपुत्राला अग्नी दिला तेव्हा हजारो शोकाकूल नागरिकांचे डोळे पाणावले

मीरा भाईंदरच्या वीर प्त्राला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांनी जब तक सूरजचांद रहेगा कौस्तुभ तेरा नाम रहेगा बंदे मातरम भारत माता की जब अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमुन टाकला मेजर राणे यांच्या मातोश्री ज्योती पत्नी कनिका मुलगा अगस्त्य बहीण कश्यपी यांनी स्मशानभूमीत अखेरची श्रद्धांली वाहिली त्यावेळी भावनाविवश नागरिकांनी भारत माता की जव मों तुझे सलाम अशा जोरदार घोषणा दिल्या यावेळी लष्कराच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली आणि भारत मातेचे सुपूत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे बनंतात विलीन झाले

शिक्षणमंत्री विनोद ताबडे यांनी पुष्पचक बर्पण केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीबीरांच्या त्यागाचं स्मरण करून वभिवादन केलं

राज्य सरकार कर्मचारी संप राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारबेला तीन दिवसांचा संप मागे घेत असल्याचं शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीनं काल मंत्रालयात जाहीर केलं मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्राली शासकीय कर्मचाऱ्यांच्या मावण्यांविषयी शासन सकारात्मक असून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन मुख्य सचिवांनी दिल्बामुळे मराठा आंदोलनामुळे आणि रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून संप मागे घेत असल्याचं समितीच्या पदाव्विकाऱ्यांनी सांगितलं

राज्यात नव्याने लागू करायच्या वस्तोद्योग धोरणासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी वस्तोधोग आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते हातमाग महार्मंडळीच्या निवृत्त कामगारांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले ऊस पिकासंवर्भांतल्या आढावा वैठकीत त्यांनी ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेची साखर कारखाने आणि बँकांनी प्रभावी भंमलबजावणी करावी मसं सांगितलं

तर्सच इतर मागास वर्गांच्या भारतात शिकणाऱ्या विद्याध्यांसाठी केंद्र पुरस्कृत मॅट्रीकोच्चर शिष्यवृत्ती पुढील वर्षीही चालू ठेवण्यास मंचुरी दिली आहे विविध कल्वाण योजनांसाठी वापरण्याकरिता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना डाळींचा साठा सवलतीच्या दरात देण्याचाही निर्णयही या समितीनं घेतला माहे केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मालेल्या आपल्या वैठकीत इतर मागासवर्गं आयोगाचा अवधी बाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून तिहेरी तलाक विश्वेषकात दुरुस्तीचा प्रस्तावही मान्य केला आहे त्यात वसा तलाक देणाऱ्या व्यक्तीला जामिनावर सोडण्याचा प्रस्ताव सामील आहे संसद संसदेनं अनुसूचित जाती जमाती बत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक संमत केलं आहे

अनुसूचित जाती बमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा या विघेयकाचा उद्देश आहे राज्यसभा निवडणूक राज्यसभेच्वा उपाध्यक्षषदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार संयुक्त जनता दलाचे हरिबंश नारायण सिंग यांची निवड झाली आहे

पंतप्रधान मोदी यांनी हरिबंश सिंग यार्च अभिनंदन केलं

या बाबतचा हा वृत्तांत व्हॉइस कास्ट रायगड स्मार्ट बॅग्रीकल्चर या नावानं जायतिक बॅकेनं पुरस्कृत केलेला हा प्रकल्प राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणून राबवला जात आहे

वातावरणातील बदलाला तोंड देण्यास शेतकऱ्याला सक्षम बनवणं हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे या योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादक संघासाठी शीतसाखळी फळबाग लागवड भूमिहीन शेतकऱ्यांसाठी शेळीपालन कोँबडी पालन शेवीच्या यांविकीकरणासाठी सामग्री वाटप जलसंधारण या सारखे अनेकविध प्रकल्पही राबवले जाणार आहेत

बालकांचं वारोग्य चांगलं ठेवून त्यांची पोषण स्विती शिक्षण आणि जीवनाचा दर्वा उंचावर्ण हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉं इस कास्ट बालकांमधील पोटाचा जंतुसंसर्ग पूर्णपणे नष्ट व्हावा म्हणून देशात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम हाती घेण्यात आली आहे बौद्धिक आणि शारीरिक विकास बुंटविणारा हा ब्रामीण भाषातून मुळापासून नष्ट व्हाबा यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे

ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग महिला व बाल विकास विभाग शिक्षण विभाग आर्दींच्या मदतीनं राबविण्यात येणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरूसह मंजुषा गायघनी पुणे जन मौषधी योजना सर्वसामान्य जनतेला दर्बेदार औषधं परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र शासनानं पंतप्रधान जन औषधी योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ रवागिरी जिल्ह्यात सुरू झालेल्या जन औषधी म्हणजेच बेनेरिक अीषधालयांमधून लोकांना होत आहे वशाच एका रुग्णानं दिलेली ही माहिती ष्वनी माझं नाव शंकर सिताराम परेळकर सध्या राहतो रत्नागिरी जनबौषधं ही येली वर्षभर मी घेतोष या औषधांमुळे आर्थिक फायदा खूष होतोय या औषधामुळे काहीच साईड इफेक्ट होत नाही वाणि आर्थिक तर खूषच फायदा होतोय तरी याचा सर्व लोकांनी फायदा घ्यावा ही बिनंती निघन महाराष्ट्र बॅयलेटिक्स संघटनेचे माजी सचिव आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक प्रल्हाद सावंत यांचे काल दुपारी हुदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले

भारतीय अँथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्ष पदासह त्यांनी विविध पदे मूषविली होती निधन उमरगा तालुक्यातील मुरूम येथील नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव बाबुराव शेळके यांचं काल निघन झालं

त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं होत निधन पंढरपूर येथील ज्बेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अब्दुलभाई इनामदार यांचं काल पुण्यात निघन झालं

आज दुपारी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार बाहेत